या आजाराला रोखण्यासाठी भारत करत असलल्या प्रयत्नांची क्षमता वाढवण्यावर या बैठकीत भर दख्वात आला या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलव्धिा प्रयत्नांशिवाय आणखी काय करता यईक यावर विचार करावा अशी विनंती प्रधानमंत्र्यांनी संबंधित अधिकारी आणि तज्ञांना कल्ती कोरोनाराविरोधात पुढाकार घस्तिन लढत असलघीप्रत्यक्तिराज्य वैद्यकीय आणि निम वैद्यकीय क्षप्रशी संबंधित व्यक्ती लष्करी तसंच निम लष्करी आणि हवाई उड्डाण क्षप्रशी संबंधित प्रत्यक्त व्यक्ती महानगरपालिकांचक्रिमचारी आणि इतरांबद्दल प्रधानमंत्री यांनी या बैठकीत कृतज्ञता व्यक्त कल्ली

केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल रात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन तिथल्या व्यवस्थापी पाहणी कल्ठी यावछी त्यांनी विमानतळावरच्या प्रवासी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला

त्यावछी त्यांनी सरकार करत असलखिा उपाययोजनांविषयीही माहिती दिली राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरस्ती साठा आहा

या यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी जनतः सरकारनं दिलखी सूचनाचं काटक्रिरपणप्रालन करावं घराबाहधीमडू नया अनावश्यक प्रवास टाळावा अफवांवर विश्ववास ठर्दूनया असं आवाहन त्यांनी क्लि शक्य त्या सर्व प्रकारप्रिर्दी कमी क्लि आणि एकजुटीनं प्रयत्न क्लिविर कोरोनाचा प्रसार व्यापिं रोखू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त कळा राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं आपण स्वतः पंतप्रधानांशी बोललो असून केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करत असल्याचं तक्रिणालक्ष सिंगापूरमध्यक्रिडकलल्या महाराष्ट्रातल्या पर्यटक आणि विद्यार्थ्याशी आपण चर्चा कल्याचं सांगून त्यांना भारतात परत आणण्याचप्रियत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण हघ्किट जिद्दीनं परतवून लावू शकू असं आवाहन त्यांनी कलि